पोहोचलं

केले तयार

केली जाणार आज ग्रूपौर्णिमा आषाढ पौर्णिमा आपल्या ग्रुंना वंदन करायचा त्यांच्याप्रति कृतज्ञता व्यक्त करायचा दिवस हा दिवस व्यासपौर्णिमा म्हणूनही साजरा होतो आज राज्यासह देशभरात ग्रूपौर्णिमेच्यानिमितानं विविध कार्यक्रम आयोजित करण्यात आले आहेत कोरोनाच्या पार्श्वभूमीवर ग्रुंचा सन्मान करण्यासाठी ग्रुभक्तांनी डिजिटल माध्यमाचा बहतांश उपयोग केला आहे शिर्डी इथंही ग्रूपौर्णिमा उत्सवानिमित्तानं शारिरीक अंतर ठेवत जगदग्रु साईबाबा यांच्या पोथीची पालखी सकाळी निघाली आज शिर्डी इथं रक्तदान शिबिर आयोजित करण्यात आलं आहे दरम्यान आपलं जीवन अर्थपूर्ण करणा या ग्रुंचा सन्मान करायचा दिवस म्हणजे ग्रूपौर्णिमा अशा शब्दात प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांनी ट्विट केलं आहे ग्रूपौर्णिमेच्या श्भेच्छाही प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांनी दिल्या आहेत प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांनी आज राष्ट्रपती रामनाथ कोविंद यांची राष्ट्रपतीभवनात भैट घेतली देशातल्या सदयस्थितीबददल तसंच राष्ट्रीय आणि आंतर राष्ट्रीय महत्त्वाच्या ताज्या घडामोडींविषयी यावेळी प्रधानमंत्र्यांनी राष्ट्रपतींना माहिती दिली लददाखमधे गलवान खोऱ्यात चीनी सैन्याबरोबर चकमक झाल्यानंतर प्रधानमंत्री मोदी यांनी नुकताच लद्दाखचा दौरा केला त्या पार्श्वभूमीवर उभयतांमधे चर्चा झाल्याचं सूत्रांनी सांगितलं

खूपच अत्यावश्यक असेल तर त्यांना त्यांच्या घराजवळच्या कार्यालयात उपस्थित राह्न काम करु देण्याच्या पर्यायावर विचार व्हावा असंही त्यांनी म्हटलं आहे देशासह महाराष्ट्रात कोरोना विषाणूचा प्राद्र्भाव स्रु आहे त्या पार्श्वभूमीवर प्ढील महिन्यांपासून अनेक सण स्रु होत आहे महाराष्ट्रात सार्वजनिक गणेशोत्सव मोठ्या प्रमाणावर साजरा होतो सार्वजनिक गणेशोत्सव मंडळांच्या गणेश मूर्तीच्या उंचीवरून मंडळाचं मोठेपण ठरलं जातं कोरोना विषाण् महामारीच्या संकटातून जात असताना गणरायाच्या मूर्तीची उंची कमी करून बदल घडवून आणण्याची हीच वेळ असल्याचं म्ख्यमंत्री उद्धव ठाकरे यांना उतर म्ंबईचे लोकसभा खासदार गोपाळ शेट्टी यांनी पत्रातून सांगितलं आहे जिल्हा कोविड रुग्णालयाच्या जिल्हास्तरीय समिती स्थापण्याचा निर्णय राज्य शासनाने घेतला असून विविध स्विधांदवारे सेवेचा दर्जा उंचावण्याचा प्रयत्न होत आहे कोविड रुग्णालयात आता सीसीटीव्ही कॅमेरे मदत कक्ष आदी स्विधा उभारण्यात येत असून त्यादृष्टीने प्रशासनाने अंमलबजावणी करावी असे निर्देश राज्याच्या महिला व बालविकास मंत्री तथा अमरावती जिल्ह्याच्या पालकमंत्री ऍड यशोमती ठाकूर यांनी आज दिले मदत कक्षाद्वारे रुग्णांच्या आप्त व नातेवाईकांना त्यांची विचारपूस करण्याची स्विधाही निर्माण करण्यात येणार आहे राज्यात कोरोनाबाधित रुग्णांच्या उपचारासाठी त्रिस्तरीय रुग्णालय पध्दती अंमलात आहे कोरोनाच्या लक्षणांन्सार रुग्णांना रुग्णालयात दाखल केले जाते अमरावतीत स्पर स्पेशालिटी रुग्णालयात जिल्हा कोविड रुग्णालय उभारण्यात आले आहे त्याद्वारे रुग्णांवर होणारे उपचार कोरोना रुग्णालयातील आरोग्य स्विधा याची देखरेख करण्यासाठी जिल्हास्तरीय समिती जिल्हाधिकाऱ्यांच्या अध्यक्षतेखाली नेमण्याचा निर्णय शासनाने घेतला आहे त्याद्वारे आरोग्य विभागाने न्कताच शासन निर्णयही जाहीर केला आहे त्यान्सार या समितीने कोरोना रुग्णालयांना नियमित भेटी द्याव्यात व उपचार व स्विधांबाबत वेळोवेळी तपासणी करावी असे निर्देश पालकमंत्री श्रीमती ठाकूर यांनी दिले कोरोना रुग्णालयांमध्ये सीसीटीव्ही बसविण्याचा निर्णय झाला आहे ज्या रुग्णालयांमध्ये कोरोना रुग्ण उपचार घेत आहेत अशा ठिकाणी जिल्हा प्रशासनाने सीसीटिव्ही कॅमेरे बसवावेत रुग्णालयांच्या भेटी दरम्यान समितीला सीसीटिव्ही चित्रीकरण उपलब्ध करून देण्याची तरतूद आहे तशी व्यवस्था व्हावी असे निर्देश पालकमंत्री श्रीमती ठाकूर यांनी दिले

अमरावती जिल्ह्यात कोरोनाचा वाढत प्राद्र्भाव लक्षात घेता ज्लै महिन्यात दर शनिवार रविवार शहरात जनता जमावबंदी राहणार असल्याचं जिल्हाधिकाऱ्यांनी जाहीर केलं आहे

चक्रीवादळाम्ळे कोकणात खंडित झालेला वीज प्रवठा स्रळीत करण्याचं काम करून ते जिल्ह्यात परतले होते

येथे येताच त्यांना संस्थात्मक विलगीकरणात ठेवण्यात आले होते भामरागड येथे आढळलेल्या व्यक्तीलाही संस्थात्मक विलगीकरणात ठेवण्यात आले होते या सर्वाचा अहवाल पॉझिटीव्ह आला आहे आज आढळलेले सर्व रुग्ण द्रसऱ्या राज्यातून व जिल्ह्यातून आलेले असल्याने त्यांच्या नोंदी त्या त्या राज्यात व जिल्ह्यात करण्याची प्रक्रिया प्रशासनाने सुरु केली आहे

आपल्या कल्पकतेसाठी व सामाजिक दायित्वासाठी अग्रेसर असणाऱ्या चंद्रपूर येथील बांबू संशोधन व प्रशिक्षण केंद्राने कोरोना संसर्गाच्या काळात कार्यालयीन व घरी वापरासाठी उपयोगी ठरणारे बांबूचे सॅनीटायझर स्टँड तयार केले आहे लवकरच बाजारात हे स्टॅन्ड जनतेच्या सेवेसाठी उपलब्ध होणार असल्याची माहिती केंद्राचे संचालक राहल पाटील यांनी दिली आहे चंद्रपूर जिल्ह्यामध्ये गेल्या पाच वर्षापूर्वी स्रू झालेल्या बांबू संशोधन व प्रशिक्षण केंद्रातून बांबूपासून विविध वस्तू तयार करण्याचे कार्य स्रू आहे बांबू पासून त्यांनी सॅनीटायझर स्टँड तयार करण्याची कल्पना प्ढे आली या ठिकाणी डिझायनर म्हणून काम करणाऱ्या किशोर गायकवाड हस्तशिल्प निर्देशक व राजू हजारे बांबू कारागीर यांनी या कल्पनेला राहल पाटील यांच्या मार्गदर्शनात आकार दिला बांब् स्टॅन्ड चर्चेचा विषय असून लवकरच बाजारात उपलब्ध होणार आहे नाल्याला पूर आला असताना तो ओलांडताना नाव उलटल्याने त्यातील वाहन जाणाऱ्या चार महिलांना ग्रामस्थांनी शर्थीचे प्रयत्न करून वाचविले आहे यवतमाळच्या उमरखेड ताल्क्यातील क्रळी येथे काळ संध्याकाळी म्सळधार पाऊस झाला व या पावसाम्ळे गावालगत असलेल्या नाल्याला पूर आला होता पलीकडच्या बाजूने गावातील काही य्वकांनी महिला ब्डत असल्याचे पाहन नाल्याच्या प्रवाहामध्ये उड्या मारल्या व त्या चारही वाहन जाणाऱ्या महिलांना स्रक्षितपणे काठावर आणले या नाल्यावर पूल निर्माण करावा जेणेकरून शेतीकामासाठी नाला ओलांडून जाणाऱ्या शेतकरी शेतमज्रांचा जीव धोक्यात येणार नाही अशी मागणी ग्रामस्थांनी केली आहे वाशिम जिल्ह्यात मेहकर मार्गावर आज सकाळी ट्रक आणि मोटारीच्या अपघातात तिघांचा मृत्यू झाला या द्र्घटनेत बळी पडलेले प्रवासी मोटारीतील असून सावरगाव बर्डे इथले रहिवासी होते नागप्रात आज सकाळ पासून ढगांनी आकाशात गर्दी केली आहे परिणामस्वरूप आज दिवस भर पावसाची रिपरिप स्रु आहे नागपूर सह नजीकच्या भागात देखील पावसाने हजेरी लावली आहे पावसाम्ळे काही दिवसांपासून जाणवत असलेल्या प्रचंड उकड्या पासून दिलासा मिळाला आहे

या नुकसानीच्या पंचनाम्याचं काम पूर्ण झालं असून मंडळ अधिका यांनी काल याबाबतचा अहवाल तयार केला आहे मुंबईत शहर आणि उपनगरात आज सकाळपासूनच पावसानं पून्हां जोर धरला असून शहराच्या विविध भागांत रस्त्यांवर पावसाचं पाणी साचलं आहे

संपूर्ण जग कोरोना विषाणूशी लढा देत असताना पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या नेतृत्वाखालील केंद्र सरकार या आव्हानाचे विशेषतः ग्रामीण भागासाठी उपजीविका तरत्द आणि ग्रामीण अर्थव्यवस्थेला चालना देण्यासाठीच्या योजना आखून संधीत परिवर्तन करत आहे

घरी परतलेल्या स्थलांतरित मज्रांना आणि त्यांच्याप्रमाणेच परिणाम झेलणाऱ्या ग्रामीण नागरिकांसाठी स्थानिक रोजगार निर्माण करण्यासाठी उपजीविकेच्या संधी निर्माण करण्यासाठी व्यापक सार्वजनिक कामे सुरु करण्याच्या उद्देशाने हे अभियान सुरु करण्यात आले आहे

हे अभियान कालबद्ध आणि विशिष्ट उद्देशकेन्द्री असल्याने त्याच्या यशस्वी अंमलबजावणीसाठी निर्धारित आखणी आवश्यक आहे

हेच या अभियानाचे फलित आणि प्रम्ख कामगिरी निर्देशक असून राज्यांना याच मुद्यांवर काम करण्यासाठी सांगण्यात आले आहे जल जीवन मिशन अंतर्गत पहिली आढावा बैठक या राज्यांसमवेत घेण्यात आली असून आकांक्षी जिल्ह्यांवर विशेष लक्ष केंद्रित करत अभियानाच्या अंमलबजावणीसाठी पाक्षिक जिल्हा आणि गावनिहाय आराखडा तयार करण्याच्या सूचना देण्यात आल्या आहेत